त नागप्रात तान्हा पोळा आणि पारंपरिक मारबत मिरवण्कीवर कोरोनाचा सावट सामायिक पात्रता परीक्षीसाठी राष्ट्रीय पदभरती संस्थेला अधिकार देण्याबाबत आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे आज द्रपारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती माध्यम प्रतींनीधीशी बोलताना दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की बिगर तांत्रिक गटातील ब आणि क श्रेणीसाठी चाचणी परीक्षांचे अधिकार राष्ट्रीय पदभरती संस्थेला असतील

अभिनेता स्शांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय ग्न्हे अन्वेषण विभाग सीबीआय चौकशीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असल्याचं सांगत या प्रकरणाचे सर्व प्रावे सीबीआयकडे सोपवावेत तसंच तपास कार्यात सीबीआयला सहकार्य करावं असे निर्देशही न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत या प्रकरणी आणखी काही ग्न्हे दाखल असल्यास त्यांचा तपासही सीबीआयकड्नच केला जाईल असं न्यायालयानं नमूद केलं आहे

महाराष्ट्रात अनेक वेळा पाऊस कमी अधिक प्रमाणात होतो कधी द्रष्काळ तर कधीप्र परिस्थिती असते अशा वेळी शेतकऱ्यांना चंदन लागवड निश्चित वरदान ठरू शकते असे मत वने आणि भूंकप पनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केल महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनां अंतर्गत चंदन लागवड करता येईल ज्यामध्ये कन्यावन समृदधी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक बांधावर आणि शेतजमिनीवर वृक्ष लागवड या योजनाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले तसेच चंदनाची तोड वाहतूक याबाबत कायदा आणि नियमांबाबत स्धारणा आणि स्लभता करावी अशी शेतकरी व उद्योजकांची मागणीआहे याबाबत वन विभाग लवकरच प्ढाकार घेईल असे आश्वासन वनविभागाच्या वतीने आयोजित चंदन वृक्षलागवड वृक्षतोड आणि वाहत्कविल्हेवाट बाबत वेबिनार चे उद्घाटन करताना त्यांनी दिलं

त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि

अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड

यांनी ते प्ढे म्हणाले उद्यापासून एसटीची साधी निमआराम शिवशाही शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा मूळ तिकीट दरात टप्याटप्याने सूरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत

रोटरी क्लब ऑफ नागपूर उत्तर अध्यक्षा तर्फे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला रोटरी क्लबच्या विदर्भ रिलीफ फंडातून एक लाख रुपयांचा धनादेश विभागीय आय्क्त डॉ संजीवक्मार यांना सुपूर्द करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ नागपूरचे पदाधिकारी उपस्थित होते कोरोनाम्ळे शहरात वाढत असलेले मृत्यू ही बाब चिंताजनक आहे हाय रिस्क रुग्ण असणे लक्षणे असतानाही त्याची माहिती न देणे चाचणी न करणे ही त्यामागची प्रम्ख कारणे आहेत त्याम्ळे न घाबरता आणि काहीही न लपवता लक्षणे आढळल्यास आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले असल्यास तातडीने चाचणी करणे अत्यावश्यक आहे चाचणी करा पॉझिटिव्ह असल्यास उपचार करा आणि मृत्यू थांबवा याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांचं आवाहन नागरिकांचं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे

याचाच अर्थ नागरिक आपल्याला जे आजार आहे तो अंगावर काढत आहेत माहिती देत नाहीत माहिती लपवत आहेत

महाराष्ट्रात व्यायामशाळा हया करोणा पार्श्वभूमीवर सध्या बंद आहेत मात्र इतर राज्यात त्या सुरू आहेत त्यांना राज्यात आणि नागप्रात सुदधा परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी संविधान चौकात व्यायाम करून एक अनोखे आंदोलन केलं त्यांच्यासोबत जीम आणि व्यायाम शाळा संचालक उपस्थित होते

अमरावती जिल्ह्यातील वरुडजवळ आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश शिंदवाडा जिल्ह्यातील पांढर्णा आणि सावरगाव या दोन गावात मागील अनेक वर्षापासून पोळ्याच्या द्रसऱ्या दिवशी म्हणजे आज गोटमार खेळ खेळला जातो मात्र यावर्षी कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून छिंदवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस निरीक्षकांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली होती या बैठकीत यावर्षी गोटमार न घेण्याचा निर्णय झाला होता तरीसुद्धा आज येथे गोटमार खेळ खेळण्यात आला आज झालेल्या गोटमार पांढुर्णा आणि सावरगाव येथील अनेक गावकरी किरकोळ जखमी झाले आहेत कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील उमेदवारांना अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणी येणार आहेत

राज्यातील मराठा समाजातील उदयोजक बन् इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास य्वक य्वतींना आर्थिक सहाय्य प्रविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कर्ज व्याज परतावा आणि कर्ज योजना राबविण्यात येत आहेत

भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या प्लावरुन आज संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पुन्हा पाणी वाह् लागल्याने भामरागड परिसरातील शंभर गावांचा संपर्क प्न्हा त्टला आहे प्राम्ळे जिल्ह्यातील सिरोंचा कंबलपेठ असरअली सोमनपल्ली आणि रोमपल्ली झिंगानूर हे तीन मार्ग अजूनही बंदच आहेत या तिन्ही मार्गावरील नाल्यांचा पूर ओसरु लागला होता परंतु काल पुन्हा पाऊस पडल्याने मार्ग बंदच असून वाहतूक स्रु होऊ शकली नाही आज तान्हा पोळा सर्वत्र साजरा झाला कोरोनाच्या पार्श्वभ्रमीवर नागप्रातील पारंपरिक मारबतिचा सण किमान लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला एक्या याबाबतचा सविस्तर वृतांत नागप्रात मोठ्या उत्साहाने काढण्यात येणाऱ्या मारबत तसेच बडग्या महोत्सवाचा भव्य कार्यक्रम यावर्षी साजरा होणार नाही करोणा प्रादूर्भावाम्ळे मारबतची मिरवणूक न काढता कोरोनालाच घेऊन जा गे मारबत असे साकडे घालण्यात येणार असल्याची माहिती या मिरवण्कीचे आयोजन करणा या तेली समाजाच्या पदाधिका यांनी दिली आहे

काळी आणि पिवळी मारबतीच्या मिलनाप्रसंगी होणारा जल्लोष आणि सामाजिक समस्या तसेच अनिष्ट रूढींना हद्दपार करण्याच्यादृष्टीने इडा पीडा घेऊन जा गे मारबत अशा घोषणा देत निघणा या मिरवण्का न दिसण्याची खंत यावर्षी मात्र नागप्रकरांना जाणवणार आहे